हवाई दलाच्या विमानाने ऑक्सिजनचे चार रिकामे टॅंकर गुजरातमधील जामनगरला रवाना झाले या टँकरमधून पुण्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार असल्याची माहिती संरक्षण विभागानं आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे

महापौर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला पुणे महापालिका सक्षमपणे करत असून आरोग्य तंत्रणा अधिकाधिक मजब्रत करण्याचे प्रयत्न करत आहोत असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज सांगितलं

पुणे शहरात उपचाराधीन रुग्णसंख्या घटत असली तरी पुणेकरांनी नियमांच्या बाबतीत कोणतीही ढिलाई करु नये

इशारा कंत्राटे मिळविण्यासाठी कोणीही राजकीय पक्षाचे पदाधिकारी जम्बोमध्ये जाऊन दमदाटी करत असतील तर खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिला आहे रुग्णांना प्रविल्या जाणाऱ्या सेवांबाबत विचारपूस करण्याऐवजी उपचारांवरील खर्च त्याच्या कारणांचाच हिशेब काही राजकीय पदाधिकारी मागत असल्याने त्रस्त झालेल्या जम्बो सेंटरमधील अधिकारी डॉक्टरांनी काम थांबवण्याची भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर बिडकर यांनी हा इशारा दिला आहे

शववाहिका कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी नेताना नातेवाइकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने कोविड शववाहिका एप या नावाचे एप तयार केले आहे पालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केल्यावर एपच्या मदतीने शववाहिका चालकाचे नाव मोबाइल नंबर स्मशानभूमीचं नाव याबाबत संपूर्ण माहिती मिळणार आहे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांच्या नेतृत्वाखाली हे अॅप तयार करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड गरजू रुग्णाला वेळेवर ऑक्सीजन मिळावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सुचना जारी केली आहे त्याच बरोबर पिंपरी चिंचवडमध्ये पालिकेच्या सहा स्मशानभूमीमध्ये कोरोना बाधितावर पारपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास परवानगी देण्यात आली आहे या स्मशानभूमीमध्ये पालिकेने काळजी वाहक संस्था नेमल्या असल्याची माहिती पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज दिली जिल्हा परिषद कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता एक दीड आणि दोन हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत तर ग्रामसेवक सरपंच यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिली अटक रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी काल वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात पाच जणांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून सहा इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत याप्रकरणी खडकी अलंकार आणि डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं संबंधित रुग्णालयांना नोटिसा जारी केल्या आहेत

असं बँकेनं कळवलं आहे

तर हा होता आजचा प्णे वृत्तांत उद्या प्न्हा भेट्र ताज्या प्णेवृत्तांतमध्ये नमस्कार